या अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला

कोरोना विषाणू प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेचं कामकाज सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत झालं तर राज्यसभेचं कामकाज द्पारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत होणार आहे उद्यापासून सकाळच्या सत्रात राज्यसभेचं तर दपारनंतरच्या सत्रात लोकसभेचं कामकाज चालणार आहे आज सकाळी लोकसभेत माजी राष्टपती प्रणव मुखर्जी शास्त्रीय गायक पंडित जसराज मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी चेतन चौहान यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सलग अठरा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास होणार नाही

राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून माजी उपसभापती हरिवंश नारायणसिंह तर विरोधी पक्षांकडून राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांच्यात ही निवडणूक होणार आहे या निवडणूकीत बिजू जनता दलाने हरिवंश यांना पाठिंबा जाहीर केला आहे बिजू जनता दलाचे अध्यक्ष तथा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज सकाळी बिहारचे मुख्यमंत्री नीतीशक्मार यांच्याशी चर्चेनंतर ही घोषणा केली

कोविड प्रादर्भावासंदर्भात आज लोकसभेत निवेदन सादर करताना त्यांनी ही माहिती दिली देशात कोविडच्या रुग्णांपैकी फक्त अर्धा टक्का रुग्ण कृत्रिम श्वसन यंत्रणेवर असून फक्त एक टक्का रुग्णांना अतिदक्षता कक्षाच्या सेवांची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं

कोविड संसर्ग झाल्यानं त्यांच्यावर औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते

या मृतांमध्ये तीन रुग्ण परभणी जिल्ह्यातले तर दोन रुग्ण हिंगोली जिल्ह्यातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवल आहे

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तलावात बुडून या दोघाचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाने याबाबतचा आढावा घेऊन सदर अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे